सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

यात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्र हरियाणा दिल्ली पंजाब छत्तीसगड गुजरात आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे स्थानिक निवडणुका मोठमोठी आंदोलनं विवाह आणि इतर सोहळे यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले कोविड संबंधीच्या नियमावलीचं अशा प्रकारच्या कार्यक्रमातून उल्लंघन होत असल्याचे ते म्हणाले

यात महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शक्य ती सर्व मदत करत आहे असं ते म्हणाले

कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यांनी त्यांची सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर द्यावा असे हर्षवर्धन म्हणाले कोरोनाग्रस्त रुग्णांचं विलगीकरण करण्याबरोबरच त्यांच्या संपर्कातील किमान पंचवीस ते तीस जणांची तपासणी करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या

आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत खाजगी डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानंही खासगी वृत्त वाहिन्यांसाठी मार्गदर्शक नियमावली जारी केली या वाहिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करावी तसंच कोरोना संबंधीच्या आवश्यक नियमाचे संदेश वारवार प्रसारित करावेत दवाई भी कडाई भी म्हणजेच लसही घ्या आणि नियमही पाळा या धोरणावर संदेशात भर द्या अशा सूचना मंत्रालयानं केल्या आहेत आण्विक करार इराण आण्विक कराराला मुदतवाढ देण्यासंबंधी व्हीएन्ना इथं सुरू असलेल्या चर्चेत काल अमेरिकेनं सहभाग घेतला रशिया चीन फ्रांस ब्रिटन आणि जर्मनी या देशांचे प्रतिनिधी इराण आणि अमेरिकी अधिकाऱ्यांशी मध्यस्ती करीत आहेत

मतदान एकंदरीत शांततापूर्ण पद्धतीनं झळाय्चा मुख्य निवडणूक अधिकारी सत्यव्रत साहू यांनी सांगितलं

किरकोळ प्रसंग वगळता एकंदर मतदान शांततेत पार पडलं मल्लपुरम लोकसभा जागेसाठीही काल पोटनिवडणुक झाली

तर मल्लपुरम लोकसभा जागेसाठी सहा उमेदवार होते मतदानाची टक्केवारी सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्याला मोठा विजय मिळेल असा दावा केला आहे

पाचशेदहा कोरोनाबाधितांनी देखील मतदानाचा हक्क बजावला

पश्चिम बगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार उद्या संध्याकाळी संपेल

कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमानिमित्त एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत यातील विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणीवरून केलं जाणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि कोरोना वृत्त विशेष हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या रात्री सव्वा नऊच्या राष्ट्रीय मराठी बातमीपत्राच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे जागतिक आरोग्य दिन आज जागतिक आरोग्य दिन

सर्वांसाठी न्याय्य आणि आरोग्यदायी जग निर्माण करणं ही या वर्षीच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे गेल्या वर्षभर आपण कोरोना संकटामुळे आरोग्यदृष्ट्या तर मागे गेलोच आहोत या संकटांना अनेकांना गरिबीच्या खाईत ढकललं असून अन्नाबाबत असुरक्षितता निर्माण झाली आहे सामाजिक क्षेत्रात आणि आरोग्यात मोठी विषमता आढळून येत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे आरोग्य दिन पंतप्रधान संदेश जागतिक आरोग्य दिन हा आपले पृथ्वी स्वस्थ ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्यांप्रती आपली कृतज्ञता दृढ करण्याचा दिन आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आरोग्य क्षेत्रात नव्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याच पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार